नेरुळ सी बी डी बेलाप्र आणि वाशी िल्या अग्नीशमन केंद्रातून मागवलेल्या आगीच्या बंबांनी साडे चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या आगीवर नियंत्रण मिळवलं आतापर्यंत जिवितहानीचं वृत्त नसून आगीचं कारणही निश्वित झालेलं नाही आग विझवल्यानंतर पाहणी करण्यासाठी नेरूळ केंद्र अधिकारी आतमध्ये गेले असताना घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन सात कर्मचारी जखमी झाले त्यांना ऐरोलीच्या नॅशनल बर्न रुग्णांलयात दाखल केलं आहे त्यांची प्रकृती चिंताजनक आहे फेरेरे पूल पाडण्यासाठी चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान आज आठ तासांचा विशेष रात्रकालीन ब्लॉक पश्चिम रेल्वेनं घोषित केला आहे

ठाणे जिल्ह्यात भिवंडी कें सुमारे अडीच कोटी रुपयांचा अवैध गृटखा आणि तंबाखुजन्य उत्पादनांचा साठा पोलीसांनी जप्त केला आहे या प्रकरणी दोघांना अटकही केली आहे तसंच त्यांच्यावर अन्न सुरक्षा आणि मानकं कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती ठाण्याचे संयुक्त पोलीस आयुक्त शिवाजी देसाई यांनी आज बातमीदारांना दिली रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यात वरसई आश्रमशाळेतल्या विद्यार्थिनीच्या आकस्मिक मृत्यूची गंभीर दखल घेत आदिवासी विकास विभागानं दोन महिला अधीक्षिका आणि मुख्याध्यापक यांना कर्तव्यात हलगर्जीपणा आणि बेजबाबदारपणा केल्याच्या आरोपावरून निलंबित केलं आहे या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असून मृत विद्यार्थिनीच्या पालकांना दोन लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णयही प्रकल्प अधिकाऱ्यांनी घेतला आहे नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांना कर्ज मुक्तीचा लाभ देण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे वेगानं प्रयत्न सुरू आहेत

हे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी रेल्वे विभागातील कर्मचारी कार्यरत आहेत या लाईनब्लॉकमुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील भोसी शिवारात क्रिा शेतात अफूची लागवड केल्याचं दिसून आलं कांदा लसणाच्या शेतामध्ये अफूची सहाशे ते सातशे झाडे लावण्यात आली होती

बुलडाणा जिल्ह्यातील नांदूरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राज्य सरकारच्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत हमीभावानं तूर खरेदीचा आरंभ झाला आहे त्यामुळे या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी होणार असल्यामुळे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या तीन देशांच्या महिला ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धेत आज मेलबर्न खे झालेल्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा सात गडी राखून पराभव केला